कोरोना बाधितांच्या संख्येत काल एका दिवसातली सर्वाधिक वाढ नोंदवली गेली

कोरोना विषाणुविरुद्दचा हा लढा जगाच्या आरोग्य इतिहासातला सर्वात मोठा आणि व्यापक असा लढा असल्याचं मत त्यांनी काल व्यक्त केलं

मोदी आढावा कोरोना संकटाच्या काळात आज आपले शास्त्रज्ञ उद्योजक आणि प्रशासकीय यंत्रणा ज्या समन्वयानं आणि गतीनं काम करते आहे तीच गती आणि तोच समन्वय सामान्य स्थितीतही राखायला हवा अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे कोरोना विषाणूवरील लस शोधण्याचे जे प्रयत्न भारताकडून होत आहेत त्यांचा आढावा काल पंतप्रधानांनी घेतला

ही आतापर्यंत एका दिवसातली सर्वाधिक वाढ आहे

आता राज्यातल्या कोविड युद्धाशी संबंधित काही बातम्या थोडक्यात

अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेनं काम बंद केल तर जबाबदार कोण असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी सिंधुद्गच्या जिल्हाधिकाऱ्याना केला आहे शासनाने आदेश दिले असले तरी सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन कायम असून तो टप्प्याटप्प्याने मागे घेण्यात येणार आहे यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कंटेन्मेंट क्षेत्राची व्याप्ती भौगोलिक रचनेनुसार कमी करण्यात येणार आहे संपूर्ण देशात कोरोनाचा वाढता प्राद्भाव पाहता अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो मजूर तेलंगणात अडकून पडले होते

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि संपूर्ण पनवेल तालुका रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे तसे निर्देश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काल जारी केले जालना जिल्ह्यातल्या भोकरदन उपविभागीय कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार गणेश पोलास यांना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी निलंबित केलं आहे

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्रिस्तरीय रूग्णालयामध्ये वाढ केली जाणार आहे घणसोली आणि वाशीत कोविड केअर सेंटर तर नेरुळमध्ये कोविड रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे दुकानं उघडी ठेवण्याबाबत शासकीय यंत्रणा सुस्पष्ट आदेश काढत नाही तोपर्यंत दुकानं सुरू न करण्याची भूमिका पुणे व्यापारी महासंघाने घेतली आहे महासंघाचे अध्यक्ष फते चद राका यांनी काल आपली भूमिका स्पष्ट केली राज्य सरकारने दारू दुकाने सुरु करण्याचे आदेश काढलेले असतांनाही परभणी जिल्ह्यात मात्र जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दारू दुकाने बंदच ठेवण्याचे आदेश काढल्यामुळे महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमध्ये काल सकाळपासून दारुच्या दुकानांबाहेर बाहेर मोठमोठ्या रांगा दिसून आल्या पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना बधितांची संख्या वाढत चालली आहे मात्र तरी देखील बोईसरमध्ये सर्वत्र कालपासून गर्दी दिसत होती प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून इतरांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या व्यक्तींवर अमरावतीत आता कडक कारवाई सुरू असून आतापर्यंत अशा व्यक्तींकडून दोन लाखांवर दंड वसूल करण्यात आला आहे गणपतीचं माहेरघर असलेल्या पेण इथले गणेश मूर्ती कारखाने सुरू करण्यास सरकारनं परवानगी दिल्यानं गणेशमूर्ती कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे परवानगी देताना मास्क लावणे सॅनिटायझर्सचा वापर सुरक्षित अंतर ही बंधनं घालण्यात आली कोरोना विषाणूवर मात करीत धुळे जिल्ह्यातील चार रुग्ण सोमवारी सायंकाळी आपापल्या घरी परतले त्यांना भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करीत निरोप देण्यात आला अहमदनगर जिल्ह्यात दारू विक्रीला कालपासून सुरुवात झाल्यानंतर राहरी शहरात दुपारी पोलिसांनी दारू घेण्यासाठी आलेल्या नागरिकांवर लाठीचार्ज केल्याने एकच धावपळ उडाली राहूरीचे तहसीलदार एफ

शेख यांनी तीन दुकानांना सील ठोकले

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोरोना बाधितांचा आकडा वाढत असुन काल संभाजीनगर परीसरातल्या दिड महीन्याच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे हे बाळ वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहे टाळेबंदीमुळे अनेकांना उदरनिर्वाहाची चिंता होती

आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह माधुरी कुलकर्णी पुणे

एप्रीलमध्ये पहिला हप्ता जमा झाला होता या मदतीसह उज्वला गॅस आणि मोफत तांदूळ यामुळे टाळेबंदीत जगणं हातावर पोट असलेल्यांना काहीसं सुकर झालं अन्नधान्य भारतीय अन्न महामंडळाकडे पुरेसा धान्यसाठा आहे टाळेबंदी काळात तांदूळ आणि गव्हाचं वाढीव वाटप केल्यानंतरही धान्य शिल्लक राहील असा निर्वाळा काल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी दिला

साखर गेल्या दोन महिन्यांपासून प्रतिकूल परिस्थितीचा सामना कराव्या लागणाऱ्या भारतातील साखर निर्यात उद्योगाला पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होऊ लागली आहे इंडोनेशिया आणि इरांणसारख्या देशातून भारतीय साखरेला चांगली मागणी येत असल्याचं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी स्पष्ट केलं आहे ही मागणी लक्षात घेता निर्यात उद्दीष्ट पावसाळ्याआधी पूर्ण करता येऊ शकेल तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे चढे भाव लक्षात घेता साखर उत्पादकांना लाभच होईल असं मत त्यांनी व्यक्त केल जनौषधी टाळेबंदीच्या काळात लोकांना औषधं सहजतेनं मिळावी यासाठी देशभरातली जनौषधी केंद्र व्हॉट्सऍप आणि ई मेलवरही औषधांची मागणी स्वीकारत आहेत

जेईई नीट अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई आणि वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट या पात्रता परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत

जेईई ऍडव्हान्सड ही परीक्षा ऑगस्टमध्ये होईल

संयुक्त अरब अमिरात अमेरिका कातार सौदी अरेबिया सिंगापूर मलेशिया फिलीपीन्स बांगलादेश बहारिन कुवैत आणि ओमानमधे अडकलेल्या भारतियांना या विमानातून आणण्यात येणार आहे दारू पेट्रोल गर्दीत कोरोनाची लागण होवू शकते ही भीति किंवा सोमवारीच दिल्ली राज्य सरकारनं लावलेला सत्तर टक्के अधिभार दिल्लीकरांना दारू खरेदीपासून परावृत्त करू शकला नाही दारू द्कानांवर कालही परवा इतकीच गर्दी दिसून आली

आता दिल्ली सरकारनं कोविड नियंत्रणाचा वाढता खर्च भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरचा करही वाढवला आहे

त्यामुळे रस्त्यावर वाहनं कमी येतात की सरकारच्या तिजोरित पैसे ते लवकरच कळेल

टाळेबंदीच्या सद्यस्थितीत बँकांकडे शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी खेळतं भांडवल असावं यासाठी रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार ही रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचं नाबार्डकडून काल सांगण्यात आलं

त्याची सुरुवात आपातापा गोनापुर पळसो बढे सांगळ्द कासली बुजरूक बहिरखेड दोनवाडा या गावांपासून करण्यात आली

आगीत कोणतीही जीवित यानी झाली नाही

निधन पाटणकर नाशिकमधील प्रख्यात वास्तूरचनाकार आणि ज्येष्ठ रंगकर्मी विवेक पाटणकर यांचं काल निधन झालं गेले काही दिवस ते कर्करोगाशी झूंज देत होते उत्तम कलाकार म्हणून ते नाशिककरांना ज्ञात होते राज्य नाट्य स्पर्धेतील स्वप्नपक्षी या नाटकातील अभिनयाबद्दल त्यांना राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता आनंद या नाटकासाठी त्यांनी तयार केलेला डमरूच्या आकाराचा फिरता रंगमंच राज्यभरात गौरवला गेला होता निधन कंजीर मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक शांताराम बापू कुंजीर यांचं काल सकाळी पुण्यात हृदयविकारानं निधन झालं शांताराम बापू कुंजीर मराठा महासंघ मराठा सेवा संघ मराठा क्रांती मोर्चा यांच्यासह विविध चळवळींचे प्रणेते होते

हवामान राज्यात काल सर्वत्र हवामान कोरडं होतं हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मात्र पूर्व विदर्भ आणि सिंध्रुद्र्गात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार